महानगरपालिका तसंच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु होणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आज राष्ट्रीय प्रसारण दिन रेडिओ हे जनसंवादाचं प्रभावी माध्यम पंतप्रधानांचं प्रतिपादन

प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन पुनर्वसन आणि पुनर्स्यांपना प्राधिकरणांची स्थापना करायला त्याचप्रमाणं मराठवाड्यातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वस्तपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची श्रीड करण्यात येणार असून त्यासाठी हायब्रीड अँन्युईटी तत्त्वावर निविदा काढायला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली शासन खरेदी करत असलेल्या एअरबस कंपनीच्या बहूउद्देशिय हेलिकॉप्टरच्या परिक्षणासाठी एजन्सी निवडायलाही आजच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठक्रीत मंजूरी देण्यात आली अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानच्या सहमतीनं चर्चेत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं या मुद्यावरून आज संसदेच्या दोन्ही समागूहात गदारोळ झाला राज्यसभेत कॉंग्रेसचे आनंद शर्मा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा आणि अनेक सदस्यांनी पंतप्रधानांनी या मुद्यावर सदनात निवेदन करण्याची मागणी केली परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देत पंतप्रधानांनी मध्यस्थीसाठी कषीही अमेरिकेकडे विचारणा केली नसल्याचं सांगितलं भारत या प्रश्नावर थेट पाकिस्तानश्री द्विपक्षीय चर्चा करेल मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून झेणारा दहशतवाद थांबणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

ग्रामीण विकास मंत्री नरैद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराष्या तासात ष्री माहिती दिली नंदूरबारध्या खासदार झैना गावीत यांनी याबावतचा प्रश्न उपस्थित केला झेता

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनीओ नेरी यांनी यापूढेही राज्यातील नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वाय फाय तंत्रज्ञानाशी निगडीत विविध प्रकल्पात काम करण्यास स्वारस्य असल्याचंही त्यांनी सांगितलं म्ख्यमंत्री फडणवीस म्हणालेए हॅवलेट पकार्डसोबत राज्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत आता या प्रकल्पांना आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे यामुळं विविध क्षेत्रातील या महत्वाकांक्षी प्रकल्पांची उपय्क्तता सिदध होईल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना आपल्या विरोधातल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्यानं त्यांची निवड रद्द करावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे

तेव्हापासून आजतागायत आकाशवाणी जगातील प्रमुख लोकसेवा प्रसारकांपैकी एक असून आपल्या ब्रिद वाक्यानुसार बहुजन हिताय बहुजन सखाय चं अविरत कार्य करीत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखिल जनसंवादासाठी रेडिओ या माध्यमाषी निवड केल्याचं सांगत रेडिओ देशाच्या क्रनाळोपऱ्यात लोकांना माहिती देण्याचं आणि मनोरंजन करण्याचं काम करतो असं ते म्हणाले दरम्यान आपलं सरकार रेडिओ विषयक नवीन तंत्रज्ञानावर काम करत असून माध्यम लहरी आणि एफ एपच्या माध्यमातून आक्रशवाणी सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल असं ते म्हणाले प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सुर्यप्रकाश्र यांनी देखिल आकाशवाणीच्या श्रोत्यांना आजच्या दिवसाच्या श्रुभेच्छा दिल्या आहेत प्रत्येकानं पाण्याचं महत्व समजून जलसंवर्धन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून जाणीवपूर्वक जलजागृती करावी तसंच केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियान अंतर्गत पाणी बचतीच्या लोकचळवळीत सक्रीय सहभाग घ्यावार असं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलं जिल्हाधिकारी भवन इथं एक दिवशीय जलजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते नवाल म्हणाले कीए जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील अचलपूरए चांद्र बाजारए मोर्शीए वरुड या तालुक्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता त्याठिकाणी जोरकसपणे मोहिम राबविण्यात येणार आहे

भूजलाची पातळी खालवलेल्या भागात अधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत करुन रेन वॉटर हार्वेस्टींगुरू करावं पारंपारिक जलस्त्रोतांचे नुतणीकरण आणि पुनर्भरण र पुनर्वापर आणि वनीकरण र शाळेतर घरासमोरर पाण्याच्या टाकीपाशी आणि सार्वजनिक ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करावी असं नवाल यांनी यावेळी सांगितलं

या मंत्रालया अंतर्गत मोठ्या प्रमाणावर देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे ब्लडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे त्यान्सार या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानं शाळां शाळांमधून कार्यक्रम घेण्यात येत आहे

पुरूष एकेरीत हर्मित देसाई तर महिला एकेरीत अयहिका मुखर्जी हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं

भारतानं एकूण सात सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य परकांची कमाई केली त्यापाठोपाठ ईंग्लंडनं दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकं पटक्रवली सिंगापूरला सह्य कांस्य तर मलेशिया आणि नायजेरियाला प्रत्येक्री एक कांस्य पदक मिळवता आलं

त्याची लढत आता कांता त्सुनेटामाशी होणार आहे